मृतांमध्ये एका बालिकेचा समावेश आहे स्फोटाम्ळे परिसरातील घरांचीही मोठी हानी झाली आहे स्फोटानंतर भीषण आग लागली आणि आगीनं रौद्ररुप धारण केलं

जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी दर्घटना स्थळाला भेट दिली राज्य आपती व्यवस्थापन दल ही बचावकार्यासाठी आलं असून परिस्थिती नियत्रंणाखाली आहे दरम्यान म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

या घटनेतल्या आठ आरोपींचा मृत्यू झाला आहे तर एक आरोपी अजूनही फरार आहे न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचं कामकाज आज पूर्ण झालं सकाळी सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते त्यानंतर संध्याकाळी त्यांना शिक्षा स्नावण्यात आली

दोषींमध्ये चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश आहे

राज्य निहाय ई देयकं देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्याचही त्यांनी सांगितलं

मी पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवला तर तोही ई वे बिलामधून वगळण्यात आला आहे असं म्नगंटीवार यांनी सांगितलं श्रमिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबदध आहे असं कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितलं महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे साहित्य वाटपाचा कार्यक्रम अमरावतीमधे वरुड इथं झाला तेव्हा ते बोलत होते

जालना इथं आयोजित दोन दिवसीय महारेशीम महोत्सवाचं उद्धाटन आज य्वासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं सता असो किंवा नसो शेतकरी संपूर्ण कर्जम्क्त झाला पाहिजे ही आमची भूमिका असून त्यासाठी आमचा लढा स्रूच राहील असं ठाकरे यांनी सांगितलं यावेळी आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते

काँग्रेस म्क्त भारत करणारा भाजपा आता पक्षात कॉग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश देत आहे

राष्ट्रवादीने नवी मुंबईत आयोजित केलेल्या रोजगार मेळावा आणि संवाद सत्रात त्या बोलत होत्या मराठवाड्याला पाणी टंचाईतून कायमचं बाहेर काढण्यासाठी महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना राबवण्यात येणार आहे

मराठवाड्यातली अकरा धरणं लूप पद्धतीनं एकमेकांना जोडण्यात येणार आहेत शेतीचे पाणी उदयोगाचे पाणी आणि पिण्याचे पाणी यांचा एकत्रित विचार करून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी प्रेसं पाणी उपलब्ध करणं हे या योजनेचं प्रमुख उददिष्ट आहे

गरजू आणि गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत

प्रग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना प्रग्रस्तांच्या व्यथा आणि वेदना याची कल्पना नाही म्हणूनच पूरग्रस्तांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत कॉग्रेसचे आमदार विश्वजीत कदम विशाल पाटील आणि कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते

पश्चिम रेल्वे मार्गावरील सतर्कता टीमने ही कारवाई केली

हे तंबाख्जन्य पदार्थ दिल्ली इथनं आणण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे म्ख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली

आगामी बेल्जियम दौरा आणि ऑलिपिंक पात्रता फेरीसाठी या शिबीरात तयारी केली जाईल प्रशिक्षक ग्राहम रीड यांच्या मार्गदर्शनाखाली तीन आठवडे हे शिबीर होणार आहे